त विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाची औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातून शिरीष बोराळकर यांना उमेदवारी

ज्या शहरांमध्ये किंवा गावांमध्ये हवेची गुणवत्ता मध्यम किंवा त्यापेक्षा चांगली आहे त्याठिकाणी फक्त ग्रीन क्रॅकर्स म्हणजेच प्रद्षणमुक्त फटाके उडवण्यास परवानगी देण्यात आली आहे दिवाळीदरम्यान दररोज फक्त दोन तास फटाके वाजवण्याला परवानगी असेल छठ पूजा नाताळ आणि नववर्ष स्वागतासाठीही हेच नियम लागू करण्यात आले आहेत ज्या ठिकाणी हवेची ग्णवत्ता पातळी चांगली आहे त्याठिकाणी फटाके बंदीसंदर्भातले सर्व अधिकार स्थानिक प्रशासनाला देण्यात आले आहेत यासोबतच हवा प्रद्षण कमी करण्यासाठी विशेष मोहीम राबवण्याचे निर्देशही राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना देण्यात आले आहेत सणासुदीच्या काळात सर्वांना आनंद मिळावा सर्वांचं आरोग्य उत्तम रहावं अशी भारतीय संस्कृतीची शिकवण असल्याचं राष्ट्रीय हरित लवादानं म्हटलं आहे

परिवहन मंत्री अनिल परब यांनी काल मुंबईत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली तसंच आणखी एका महिन्याचा प्रलंबित पगार दिवाळीपूर्वी देण्यात येईल असं आश्वासनही त्यांनी यावेळी दिलं एस टी कामगारांनी कोणतंही टोकाचं पाऊल उचलू नये असं आवाहन परब यांनी केलं आहे तीन महिने पगार थकले असल्याच्या कारणावरून जळगाव आगारातल्या एका वाहकानं आत्महत्या केल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे आवाहन केलं

यासंबंधीचा शासन निर्णय काल जारी करण्यात आला

या आत्महत्यांना जबाबदार असलेल्या ठाकरे सरकारवर मन्ष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी विधान परिषदेतले विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे ते काल मुंबईत बोलत होते गेले तीन महिने पगार न मिळाल्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियावर उपासमारीची वेळ आली आहे कर्मचाऱ्यांचे थकित पगार दिवाळीपूर्वी दिले नाही तर भाजप टोकाची भूमिका घेइल असा इशारा दरेकर यांनी दिला दरम्यान राज्यभरातल्या एसटी कर्मचाऱ्यांनी काल आपापल्या कुटुंबियांसोबत आपल्या घरासमोर आक्रोश आंदोलन केलं परभणी जालना वाशिम धुळे रत्नागिरी इथं कर्मचाऱ्यांनी आंदोलन करत पगार देण्याची मागणी केली आहे

महिला आणि बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी काल यासंदर्भातल्या बैठकीत ही माहिती दिली

यासाठी कडक व्यवस्था करण्यात आली आहे

विविध राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा पोटनिवडणुकीची मतमोजणीही आज होणार आहे

औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातून शिरीष बोराळकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे पुणे पदवीधर मतदारसंघातून संग्राम देशमुख नागपूर पदवीधर मतदारसंघातून संदीप जोशी आणि अमरावती शिक्षक मतदारसंघातून नितीन धांडे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे एक डिसेंबरला ही निवडणूक होणार आहे दरम्यान औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी काल पाच उमेदवारांनी अर्ज दाखल केले यामध्ये बीडच्या राणी घाडगे बीडचेच शरद कांबळे पाटोदा तालुक्यातल्या दासखेडचे शहादेव भंडारे बीडचे गणेश करांडे यांनी अपक्ष म्हणून तर लातूर जिल्ह्यातल्या देवणी तालुक्यातल्या होणाळी इथले अंकुशराव पाटील यांनी राष्ट्रीय मराठा पार्टीकडून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला

कोविड संसर्गाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा केंद्रांमध्येही वाढ करण्यात आली आहे उमेदवाराने निवडलेल्या केंद्रावर संधी उपलब्ध न झाल्यास उमेदवारानेच निवडलेल्या अन्य चार केंद्रांपैकी एक केंद्र देण्यात येईल असं सीबीएसईनं स्पष्ट केलं आहे रिपब्लिक वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांचा अंतरिम जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळून लावला विशेषाधिकार वापरून तातडीचा अंतरिम जामीन देण्याचं हे प्रकरण नाही त्यामुळे आरोपी कनिष्ठ न्यायालयात जाऊ शकतो

दरम्यान रायगड पोलिसांनी जिल्हा न्यायालयाकडे केलेली अर्णब गोस्वामी यांच्या पोलिस कोठडीची मागणी जिल्हा न्यायालयानं नामंजूर केली यासंदर्भातल्या प्नर्विचार याचिकेवर आणि गोस्वामी यांच्या न्यायालयीन कोठडीबाबत आज अलिबाग इथल्या जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे यामध्ये तिन्ही संशयित आरोपींचे जामीन अर्ज अंतभूंत आहेत दरम्यान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ग्रहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी द्रध्वनीवरून चर्चा करत अर्णब गोस्वामी यांच्या सुरक्षा तसंच आरोग्याबाबत काळजी व्यक्त केली अर्णब गोस्वामी यांना कुटुंबियांना भेटण्याची तसंच बोलण्याची परवानगी द्यावी अशीही सूचना राज्यपालांनी ग्रहमंत्र्यांना केली

ते काल औरंगाबाद इथं पत्रकार परिषदेत बोलत होते अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या न्कसानीची भरपाई देण्यास राज्य सरकारकडून विलंब होत असल्याची तसंच कोविड महामारीच्या काळात राज्य सरकारनं हातावर पोट असणाऱ्यांसाठी कुठलीही आर्थिक मदत जाहीर केली नसल्याची टीकाही पाटील यांनी केली दरम्यान मराठवाडा पदवीधर मतदार संघाचा पाटील यांनी काल आढावा घेतला या निवडण्कीतले भाजपचे उमेदवार शिरीष बोराळकर यांच्यासह खासदार भागवत कराड खासदार प्रीतम मुंडे विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते

हा निधी शेतकऱ्यांच्या बॅक खात्यात लवकरात लवकर जमा करण्यात यावा अशी मागणी डॉ विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेचे प्रदेश कार्याध्यक्ष भागवत देवसरकर यांनी केली आहे

कार्यालयातली काही कागदपत्रे तसंच यंत्रसाम्ग्री जळाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे संबंधित कार्यालय दोन दिवस बंद राहणार असून शहरातली दहा कॅश काउंटर सुरू राहणार असल्याचं सांगण्यात आलं आहे

या मागणीचं पत्र त्यांनी केंद्रीय अल्पसंख्याक विकास मंत्री मुख्तार अब्बास नक्की यांना पाठवलं आहे मराठवाड्यातून हज यात्रेला जाणाऱ्या सुमारे तीन हजार यात्रेकरूंच्या सोयीसाठी हा निर्णय घेण्याची मागणी खासदार जलील यांनी केली आहे

ऑटो चालक शेख समद शेख जिलानी याला ताब्यात घेऊन पूर्णा पोलिस ठाण्यात त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला सुमारं दोन लाख रुपयांचा गुटखा आणि एक लाख वीस हजार रुपयांचा ऑटो रिक्षा असा सुमारे तीन लाखांवर किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला